देशद्रोहाच्या प्रकरणात विद्यार्थीनेता कन्हैय्या कुमार आणि त्रिरांविरुद्ध आरोपपत्र दाखल कोरेगाव भीमा प्रकरणाच्या चौकशीत हस्तक्षेप करायला तसंच कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांच्याविरुद्धचा एफआयआर रद्द करायला सर्वोच्च् न्यायालयाचा नकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पहिलावहिला फिलीप कोटलर अध्यक्षीय पुरस्कार प्रदान ब्रेन आणि अन्न स्वस्त झाल्यामुळे घाऊक चलनफुगवटयाचा दर आठ महिन्यातल्या नीचांकावर उत्तरप्रदेशातलं प्रयागराज कुंभमेळयासाठी सज्ज मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर आज सातव्या दिवशीही तोडगा नाही विद्यार्थी नेता कन्हैया कुमारसह आठ जणांवर दिल्ली पोलिसांनी देशद्रोहाच्या गुन्ह्याचं आरोपपत्र दाखल केलं आहे

या कार्यक्रमात कन्हैया देशविरोधी घोषणा देतानाचे पुरावे असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे मानवी हक्क कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांच्या एल्गार परिषदेतल्या सहभागाबद्दल तसंच माओवादी संघटनांशी असलेल्या संबधांबद्दल पुणे पोलिसांचे आरोप काढून टाकायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला भीमा कोरेगाव प्रकरणी सुरु असलेल्या तपासणीत हस्तक्षेप करायलाही सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला मुंबई उच्च न्यायालयानं तेलतुंबडे यांच्या अटकेचा आदेश दिला होता मात्र त्या आदेशाची मुदत सर्वोच्च न्यायालयान तीन आठवड्यानं वाढवली आहे या मुदतीत तेलतुंबडे नियमित जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज करु शकतील असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे मुख्य न्यायमुर्ती रंजन गोगोई न्यायमुर्ती अशोक भूषण आणि एस के कौल यांच्या पीठाने हे आदेश दिले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना त्यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी फिलीप कोटलर पुरस्कार देण्यात आला जन लाभ आणि गृह या तीन पातळयांवर उत्कृष्ट काम करणाऱ्यांना हा पुरस्कार मिळतो देशपातळीवर उल्लेखनीय नेतृत्व केल्याबद्दल मोदींना हा पुरस्कार दिल्याचं पुरस्काराच्या मानपत्रात म्हटलं आहे मोदींनी देशासाठी केलेल्या अथक परिश्रमामुळे देशाने आर्थिक सामाजिक आणि तंत्रज्ञान पातळीवर विशेष प्रगती केल्याचंही मानपत्रात म्हटलं आहे मोदींनी सामाजिक लाभांसाठी तसंच आर्थिक मदतीसाठी आधारचा वापर करुन डिजिटल क्रांती घडवून आणल्याचंही मानपत्रात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या एक दिवसीय केरळ दौऱ्यावर आहेत थिरुवनंतपुरमहून केरळच्या तर भागात कमी वेळेत जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या कोलाम उपमार्गाचं अधिकृत उद्घाटन प्रधानमंत्री करतील

केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत त्यानंतर ते एका जाहीर सभेत मार्गदर्शन करतील घाऊक किंमतीवर आधारित महागाई निर्देशांक तीन पूर्णांक आठ दशांश झाला आहे गेल्या आठ महिन्यातल्या महागाई निर्देशांकांचा हा निचांक आहे

घाऊक किंमत निर्देशाकात होणारी घट आणि बैनाच्या दरात होणारी घसरण यामुळे नाणेनिधी आयोगाला धोरण दरात कपात करता येईल यामुळे व्यवसाय वाढीला चालना मिळेल असं असोचामनं म्हटलं आहे ओदीशामधल्या विविध विकासकामांच लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याच्या हस्ते उद्या होणार आहे प्रधानमंत्री बालनगीर बिचुपली नवीन रेल्वेमार्गाचं आणि झरसुगुडा झेल्या मल्टी मोडल लॉजिस्टीक्स पार्कचं लोकार्पण करणार आहेत तसंच केंद्रीय विद्यालयाच्या नवीन मारतीचं भूमीपूजनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल स्थानिक आणि जागतिक व्यापाराच्या दृष्टीनं झरसगुडा शिलं बहआयामी लॉजिस्टीक पार्क महत्त्वाचं ठरणार आहे बालनगीर बिचूपली हा नवीन रेल्वेमार्ग पंधरा किलो मीटर्सचा असून त्यामुळे ओदिशाच्या पश्चिम भाग किनारपट्टी भागाला जोडला जाणार आहे या नवीन रेल्वमार्गामुळे नवी दिल्ली मुंबईला जाणाच्या वेळेतही बचत होणार आहे तसंच कुटीर उद्योग आणि खाण उद्योगाला या नवीन रेल्वेमार्गामुळे अधिक फायदा होणार आहे आज देशभरात मकर सक्रांती पूर्वसंध्या उत्साहात साजरी होत आहे शेतकरी मकर संक्रांत हा सुगीचा सण म्हणून साजरा करतात हिवाळयाच्या मोसमात येणारा हा सण हिवाळी पीकांच्या हंगामाच्या शेवटी येतो देशातल्या वेगवेगळया भागात वेगवेगळया नावांनी हा सण साजरा होतो तामिळनाडूत पोंगल गुजरातमधे उत्तरायण आसममधे भोगाली बिह् तर पश्चिम बंगालमधे पौष संक्राती या नावाने मकर संक्रात ओळखली जाते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत निसर्ग आणि परंपरांचा मेळ असणारा हा सण देशवासियांना समृद्धी आणि आरोग्यपूर्ण आयुष्य देवो अशा शुभेच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत उत्तरप्रदेशमधल्या प्रयागराज कुं उद्यापासून सुरु होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सर्व व्यवस्था पूर्ण झाली आहे या कुंभमेळ्याला मोठी गर्दी होते मकरसंक्रांत मौनी अमावस्या तसंच वसंत पंचमी या तीन दिवशी होणा या शाही स्नानाच्या सोहळ्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शन करणार आहेत यंदाचा सोहळा दिव्य कुंभ भव्य कुंभ असेल असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर आज सातव्या दिवशीही कोणताही तोडगा निघालेला नाही मुंबई उच्च न्यायालयानं आज संपकरी बेस्ट बस कर्मचा यांना फटकारलं संप मागे धेऊन वाटाघाटी कराव्यात ही भूमिका मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासनानं आज न्यायालयापुढे मांडली मात्र संप मागे घ्यायची कर्मचा यांची तयारी नाही याबद्दल न्यायालयानं नापसंती व्यक्त केली संपाबाबतच्या सुनावणीला महाधिवक्त्यंनी हजर रहावं असे निर्देशही न्यायालयानं दिले उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आज सकाळी तातडीनं बोलावलेल्या त्रिसदस्यीय समिती सोबतच्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही तोडगा काढण्याच्या दृष्टीन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यांशी चर्चा केली दरम्यान या संपाबद्दल विरोधी पक्षांनी आज भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली शिवसेनेच्या नेत्यांच्या मालकीच्या बसगाड्यांना भाडं मिळावं यासाठी बेस्ट संप सुरु ठेवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला भाजपा वीजपुरवठयाचं काम आपली मित्र कंपनी अदानीला देण्यासाठी मुंबईकरांना वेठीला धरत असल्याचं मालिक म्हणाले तर राज्य सरकार कामगारविरोधी असून आम आदमी पार्टी बेस्टच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याच आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी म्हटलं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री शिवाजीराव देशमुख यांचं आज निधन झालं

कुभमेळ्याच्या दिगंबर आखाङ्याला आज आग लागली सिलेंडर स्फोटामुळे तंबून पेट घेतला अग्निशमन दलाच्या पाच बंबांनी ही आग आटोक्यात आणली कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं आज शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं

गुरूपूर सेक्टरमध्ये भारतीय सैन्यतळ तसंच नागरी विभागांना लक्ष्य करत दुपारी बाराच्या सुमारास गोळीबारही केला याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं ही चकमक तासभर सुरू होती यात भारताच्या बाजूने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधला दुसरा सामना उद्या अँडलेड इं होत आहे